भारताला सहकार्य करावं असं आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आवाहन अमेरिका आणि चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये नव्या व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पहिले न्यायालय नियुक्त लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती डी

यांची नियुक्ती

ते आज सेऊल ध्वे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे जि यांच्यांशी द्वीपक्षीय चर्चेत बोलत होते दोन्ही देशामधली विशेष सामरिक भागीदारी ही केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही अतिशय महत्वाची आहे असं ते म्हणाले जम्मू कश्मीरमधे पुलवामा धिं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अध्यक्ष मून म्हणाले की दहशतवाद हे संस्कृती आणि मानवतेविरुद्धचं संकट असून त्याचं समर्थन होऊ शकत नाही दोन्ही देशांमधे शिष्टमंडळ स्तरीय चर्चा अजून चालू आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दक्षिण कोरिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांचं अध्यक्षांच्या निवासस्थानी समारंभपूर्वक स्वागत झालं त्याआधी त्यांनी कोरियाच्या राष्ट्रीय दफनभूमीला भेट देऊन आदरांजली वाहिली आंतरराष्ट्रीय सहकार्य जागतिक आर्थिक वृद्वी आणि मानव विकासात दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार दिला जाणार आहे दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला सहकार्य करावं असं आवाहन संयुक राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे

सुरक्षा परिषदेनं पुलवाला इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून हा हल्ला म्हणजे एक भ्याड कृती असल्याचंही सुरक्षा परिषदेच्या निवेदनात म्हटलं आहे पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे संयुक राष्ट्रसंघाचे महासविव अँटोनिओ गुटेरस यांनीही पुलवादा हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला सहकार्य करावं असं आवाहनही गुटेरस यांनी केले आहे पाकिस्तानला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे प्रवाह रोखण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे त्या दृष्टीनं रावी नदीवर शाहपूर कंदी इथं धरण बांधण्याचं काम सुरु झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऊझ पाणी प्रकल्पाद्वारे जम्मू कश्मीरच्या पाणी वापरानंतर पंजाब आणि इतर राज्यांकडे पाणी वळवण्यात येईल

एकाच वेळी तीनदा तलाक म्हणून घटस्फोट देणं हा दंडनीय गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाच्या अध्यादेशाला त्यामुळं मुदतवाढ मिळाली आहे वैद्यकीय शिक्षणक्रमात पारदर्शकता दर्जा आणि उत्तरदायित्व राखण्याच्या दृष्टीनं मेडीकल कॉन्सिल ऑफ इंडियावर संचालक मंडळाला दिलेले अधिकार कायम राखणाऱ्या अध्यादेशावरही आज राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली कंपनी कायदा सुधारणा विधेयक तसंच अनियंत्रित गुंतवणूक ठेवी योजनांवर बंदी घालणाऱ्या विधेयकाच्या अध्यादेशावर ही राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलं जम्मू कश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे जोरदार चकमक सुरु झाली वारपोरा सोपोरे भागात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तिथं शोध मोहीम सुरु केली या मोहिमेदरम्यान ही चकमक सुरु झाली लष्करे तैयवाचे दोन दहशतवादी सुरक्षा दलाच्या वेढ्यात अडकले असून शेवटची बातमी मिळाली तोपर्यंत चकमक सुरुच होती

आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा पथनाट्यं सायन्स शोज आकाश निरीक्षण भिन्नक्षम बालकांसाठी खेळणी तयार करण्याची कार्यशाळा रोबोटिक्स कार्यशाळा त्यादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे नॅशनल जिऑग्राफिक चॅनेलच्या सहकार्यान आयोजित केलेला चित्रपट महोत्सव हे यातलं खास आकर्षण ठरणार आहे

ते काल मुंबईत डो रशियन मंच कार्यक्रमात बोलत होते

भारत आणि रशियानं आपलं आर्थिक सहकार्य पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे असं ते म्हणाले लघु आणि मध्यम उद्योग हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असतात असं रशियाचे उद्योग आणि व्यापारमंत्री डेनिस मान्तुरॉव्ह यांनी सांगितलं भारताबरोबर संरक्षण आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात विशेषज्ञ पातळीवर मदत करण्यासाठी रशिया तयार आहे असं ते म्हणाले वॉशिंग्टन ध्वे अमेरिका आणि चीन यांच्यात सर्वकष व्यापार धोरणाबाबत वाटाघाटी सुरु झाल्या आहेत चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उपप्रधानमंत्री लीऊ ही तर अमेरिकेतफे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथेझर आणि अर्थमंत्री स्टीव्हन नुचिन बैठकीत सहभागी झाले आहेत दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अमेरिकेकडून कृषी ऊर्जा उत्पादनांच्या मोठया खरेदीची घोषणा चीन करण्याची शक्यता आहे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नव्या घटनेनुसार मंडळाचे पहिले न्यायालयनियुक्त लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायाधीश न्यायमूर्ती डी

जैन यांची नियुक्ती केली आहे राज्य क्रिकेट संघटना आणि खेळाङूंमधल्या वादांचं निराकरण करणं तसंच आर्थिक प्रश्नांवरही निर्णय देण्याचं काम हे लोकपाल करतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळात लोकपाल आणि आचार अधिकारी तातडीनं नेमणं आवश्यक होतं असं मंडळाच्या प्रशासकीय बाबींची देखरेख करणाऱ्या न्यायालयनियुक्त प्रशासकीय समितीनं म्हटलं आहे भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमधल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे मालिकेतला पहिला सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे

भारताच्या संघाचं नेतृत्व मिथाली राज करत आहे तर इंग्लडच्या संघाचं नेतृत्व हिथर नाईट करत आहे बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या मुग्धा आप्रेचा सामना अग्रमानांकित चीनच्या हानयुई हिच्याशी होणार आहे

भारताच्या बाकी सर्व खेळाडूंचा पराभव झाल्यामुळे केवळ मुग्धानं या स्पर्धेत आव्हान कायम राखलं आहे पुरुष एकेरीत सौरभ वर्मा पुरुपल्ली कश्यप आणि अजय जयरामला दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला

विविध गटातल्या स्पर्धांना उद्यापासून सुरुवात होणार आहे

हे शिष्टमंडळ गंगा नदीचं पुजन करेल तसंच ते गंगा नदीच्या संगम स्थानाजवळ स्नानही करणार आहेत अक्षय वट आणि सरस्वती कुपासह कुंभमेळ्याच्या विविध पैलुंचा अनुभवही हे शिष्टमंडळ घेईल

या भागात बॅम्बस्फोट घडवून आणण्याचा तसंच सुन्नी धर्मगुरुंची हत्या करण्याचा त्यांचा कट होता अटक केलेल्या काही जणानी परदेशात प्रशिक्षण घेतलं होतं